त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

कोयना परिसर आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के डी आर डी ओ कोरोना विषाणूच्या संक्रमणाविरुद्ध संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला मोठं यश मिळालं असून त्यांनी तयार केलेल्या ट्र डीऑक्सी डी ग्लुकोज या भुकटी स्वरुपातील औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी तातडीच्या वापरासाठी मंजुरी दिली आहे

ऐकूया त्याविषयी अधिक माहिती डीआरडीओनं कोरोनाविरुद्ध विकसित केलेल्या या औषधाचं नाव ट्र डीऑक्सी डी ग्लुकोज असं आहे भूकटी स्वरुपातील हे औषध पाण्यात मिसळून घेता येतं हे औषध विषाणू संक्रमित पेशींमध्ये जमा होतं आणि विषाणूचं संश्लेषण आणि उर्जा निर्मिती थांबवून त्याच्या वाढीला प्रतिबंध करतं विषाणूबाधित पेशींमध्येच हे औषध जमा होत असल्यानं त्याअर्थी हे औषध अनोखं आहे डीआरडीओच्या अण्वीय औषध आणि संलग्न विज्ञान संस्थेनं डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहयोगाने हे औषध विकसित केलं आहे त्याच्या चिकित्सालयीन चाचण्यांमध्ये या औषधाचा रेणू रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांची बरे होण्याची गती वाढवतो आणि पूरक ऑक्सीजनवरील अवलंबित्व कमी करण्यात मदत करतो असं दिसून आलं आहे

यातील रेणू मूळ स्वरुपातील आणि ग्लुकोजचा समांतर असल्याने तो देशामध्ये सहजपणे तयार करुन उपलब्ध करता येतो आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीह्न भूपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे कोविड रुग्ण धोरण देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना त्वरित प्रभावी उपचार मिळावे यासाठी आरोग्य मंत्रालयाने देशातील रुग्णालयांच्या दर्जानुसार कोविड रुग्ण भरतीसंदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर केलं आहे त्यानुसार आता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड केअर रुग्णालयात भरती करताना रुग्णाचा कोरोना अहवाल असणं गरजेचं नसून त्यासाठी कोणत्याही रुग्णावर उपचार करायला नकार देता येणार नाही यामध्ये औषधे ऑक्सिजन आणि इतर सुविधांचा समावेश असेल तसच रुग्णाकडे अधिकृत ओळखपत्र नसेल आणि तो द्सऱ्या शहराचा रहिवासी असेल तरी त्याच्या उपचाराला नकार देता येणार नाही आणि त्याला रुग्णालयात भरती करून घ्यावं लागेल मात्र भरतीची आवश्यकता असल्याचं निदान झाल्यासच हे करता येईल आवश्यकता नसल्यास रुग्णाला उगाच भरती करून घेता येणार नाही तसच त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यासंदर्भात नव्याने तयार करण्यात आलेल्या धोरणानुसारच निर्णय घ्यावा लागेल असं आरोग्य मंत्रालयाने म्हंटल आहे पंतप्रधान मख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातल्या कोरोना विरुद्धच्या लढ्याबाबत माहिती घेतली यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र दु्सऱ्या लाटेशी सामना करताना चांगली कामगिरी करत आहे असं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या विविध उपाययोजनांची तसंच तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली आणि ऑक्सीजनच्या बाबतीत राज्याला अधिक बळ मिळावे अशी विनंती केली पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाचा राज्य सरकारला चांगला उपयोग होत असल्याचं सांगून आपल्या काही सूचना मान्य केल्याबद्दल ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले वैद्यकीय महाविद्यालय मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोक्ळदास तेजपाल अर्थात जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्यानं सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल दिले देशमुख यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते वैद्यकीय महाविद्यालयासोबतच नर्सिंग महाविद्यालयाचा प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले

प्नर्विचार याचिकेबाबत या समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या प्रलंबित नोकरभरती प्रक्रियेचा राज्याचे मुख्य सचिव उद्यापासून आढावा घेतील असं चव्हाण यांनी सांगितलं मराठा आरक्षणाचा अजून लढा संपलेला नाही राज्य सरकार यापुढेही प्रयत्न सुरूच ठेवणार आहे असं चव्हाण म्हणाले तर आरक्षणाच्या संदर्भात भावना कितीही तीव्र असल्या तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नका असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं हा विषय चर्चा करून कायदेशीर मार्गानं सोडवता येईल असं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं परीक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे

अजित पाठक यांनी कळवलं आहे

राज्यात मुंबईसह जयगड बंदरातूनही साखरेची निर्यात होत आहे

लीडर्स दर्जा सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाच्या नवोपक्रम नवसंशोधन आणि साहचर्य विभागाला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून लीडर्सचा दर्जा देण्यात आला आहे ऐक्यात या विषयीचा अधिक वृतांत आमच्या प्रतिनिधीकडून महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेनं नुकतीच आढावा बैठक घेऊन स्टार्टअप सेंटरचं बिगीनर्स एमर्जिंग आणि लीडर्स या तीन प्रकारात वर्गीकरण केलं त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आजवरची कामगिरी पाहून विद्यापीठाला लीडर्सचा दर्जा देण्यात आला आहे त्याचबरोबर नवोपक्रमासाठी लागणारा सीड फंड ही या संस्थेकडून देण्यात आला आहे

प्णे विद्यापीठ हे अहमदाबादच्या आंत्रप्रिन्यूयर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनोव्हेशन सेल आदी काही संस्थांशी जोडलं गेलं असून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहित करण्यात येतं पुणे विद्यापीठानं योग्य नियोजन करत स्टार्टअपवर लक्ष केंद्रित केलं आहे ज्यामुळं भविष्यात नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांच्या दिशेनं आपली प्रगती होईल

जिल्हा परिषद शिक्षण विभाग आरोग्य विभाग राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या सहकार्यानं जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षापासून तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविलं जात आहे

पहिल्या तासाला दोन हजार आणि त्यापुढील प्रत्येक तासाला एक हजार रुपये सेवा शुल्क आकारण्याला काल स्थायी समितीन मंजूरी दिली चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीच्या आजुबाजुला लहान मोठी गावं जंगल आहे या ठिकाणी आगीची घटना झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाकडे कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे चंद्रप्र शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत त्या ठिकाणी सेवा पुरवण्यात येते

या योजनेची माहिती संबंधित मनुष्यबळ तज्ञ देणार आहेत नियुक्ती लोणावळ्याच्या आय एन एस शिवाजी या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून कमांडर अरविंद रावल यांनी सूत्र स्वीकारली आहेत माजी केंद्र प्रमुख कमांडर रवनिष सेठ यांची सागरी अभियांत्रिकीच्या संचालकपदी पदोन्नती झाली आहे रावल हे पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत

नौदलातील महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी काम केलं आहे भकंप सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसराला काल द्पारी भ्कंपाचे सौम्य धक्के बसले

हा परिसर आदिवासी वाडीवस्तीचा असून डोंगराळ आणि घाटाचा आहे या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने एप्रिल मे महिन्यादरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गुन्हे नोंद ध्रळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गॅस गोदाम फोडणाऱ्या टोळीसह मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा व्यक्तींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यांमधील आरोपींकडून पोलिसांनी मुद्देमालही जप्त केला आहे निधन नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द्

लोणे लहानकर यांचं काल अल्पशा आजारान निधन झालं

यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून इतर शासकीय बँका त्यांच्या पाठोपाठ पीककर्ज वाटप करीत आहेत दरम्यान खरीप हंगामापूर्वी उद्धिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी निनावकर यांनी दिली आहे

सातारा जिल्ह्यात दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली जिंतूर तालुक्यातील कडसावंगी इथं वीज पड्रन एक शेतकरी जखमी झाला आहे हवामान दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट वीज आणि पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं तत्पूर्वी पुन्हा एकदा आवाहन कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे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 आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार